या योजनेद्वारे देश भरातल्या दहा कोटी कुंटूबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा आरोग्यविमा मिळणार आहे पन्नास कोटीहून अधिक लाभार्थ्यांना आरोग्य सुरक्षा कवच पुरवणारी केंद्राची हि योजना जगातली सर्वात मोठी सरकारी योजना आहे असं केंद्रीयं आरोग्य विभागानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजन चा देशासह राज्यात ही उद्यापासून शुभारंभ होत आहे

दीपक सावंत यांनी दिली आहे आयुष्यमान भारत योजनेसोबतच राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजनाही एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे असही त्यांनी स्पष्ट केलं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या योजनेचा लोकार्पण सोहळा उद्या मुंबईत सह्याद्री अतिथीगृह क्रि होणार आहे असं ते म्हणाले

या योजनेत शासकीय रुग्णालयं वैद्यकीय महाविद्यालयं सहभागी होणार आहेत योजनेच्या द्सऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांनादेखील सहभागी करुन घेतलं जाणार आहे आज स्वांतत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही विविध सेवांबाबत सामान्यांना समस्यांना सामोरं जावं लागतय प्रधानमंत्र्यांच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सुरु होणा या दीड लाख आरोग्य वार्धिनी केंद्रांमुळे ग्रामीण जनतेची चिंता दूर व्हायला मदत होईल असं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं वाशिम जिल्ह्यातल्या आसेगाव खिल्या आरोग्य वर्धिनी केंद्राचं उद्घाटन जावडेकर यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते ग्रामीण भागातल्या नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा आरोग्य वर्धिनी केंद्रातून मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं राफेल विमान निर्मिती करणाऱ्या डसॉल्ट या फ्रेंच कंपनीची भारतीय भागिदार कंपनी म्हणून रिलायन्स डिफेन्स कंपनीची निवड होण्यात आपला काहिही हात नाही असा पुनरुच्चार केंद्र सरकारनं आज केला रिलायन्सच्या निवडीबाबत फ्रान्सचे माजी अध्यक्ष ओलँद यांच्या विधानाचा सोईस्कर अर्थ काढून विनाकारण वाद निर्माण केला जातोय असा खुलासा संरक्षण विभागानं एका पत्रकाद्वारे केला आहे संरक्षण साहित्य उत्पादनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार या साहित्याच्या परदेशी उत्पादकांना आपला भारतीय भागीदार निवडण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य असतं असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे दरम्यान राफेल लढाऊ विमान खेरदी हा देशाच्या तिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी तात्काळ आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत आणि संयुक्त संसदीय समितीमार्फत या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँप्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्र सरकारकडून गरीबांसाठी मोफत शौचालयांची योजना राबवली जात आहे

विदर्भातच पूर्व आणि पश्चिम असा भेदभाव मुख्यमंत्र्यांकडून होत असल्याचा आरोप करत विदर्भातल्याचं या प्रांतिक भेदभावाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा ध्वारा बुलडाणा कॉंप्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहूल बोंद्रे यांनी दिला आहे

ज्या पाच जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची संख्या जास्त आहे तिथल्या शेतक यांना संकटात लोटण्याचा हा प्रकार आहेअसं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे भारतीय सैन्य दलातर्फे नो युवर आर्मी अर्थात आपल्या सैन्याला जाणून घेऊ या हा उच्च दर्जाचा उपक्रम राज्यात प्रथम धुळे शहरात आयोजित करण्यात येत आहे

संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातवार्ताहरांन ही माहिती दिली पावसा अभावी खरिप हंगामातील सोयाबीन तूर उडीद आणि मुग पीकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पीकांचे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना लातूर तालूका काँप्रेस कमीटीनं दिलं आहे उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनासाठी मुंबईसह राज्यात कडक पोलीस बदोबंस्त ठेवण्यात आला आहे

महिला आणि बालकांची काळजी घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक विशेष कृती आराखडा तयार केला आहे मुंबईच्या चौपाट्यांवर गेल्या पाच वर्षापूर्वी ऐन गणेशोत्सवाच्या काळात आढळलेले स्टिंग रे मासे यंदाही गिरगाव चौपाटीवर आढळले आहेत उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करताना काळजी घेण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे उद्याच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगर पालिका सज्ज असून नागरिकांनी सहकार्य करावं असं अवाहन महापौर विश्वनाथ महाडेबर यांनी केलं आहे यावर्षी पहिल्यांदाच तीनशे परदेशी पर्यटकांना गिरगांव चौपाटीवर गणेश विसर्जन सोहळा बघण्यासाठी विशेष कक्ष उभारण्यात आला आहे

नाशिक शहरात उद्या होणाऱ्या गणेशोत्सव मिरवणूक तसेच विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे डीजे ला उच्च न्यायालयानं नाकारल्यानं नाशिक मध्ये डी जे बंदी कायम आहे शिवाय यंदा गुलाल मुक्त विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे रयत शिक्षण संस्थेसाठी आगामी दोन वर्षे खूप महत्त्वाची असून शताब्दी वर्षे साजरं करत असताना यापुढील काळात कृषी क्षेत्राशी निगडित आणि गरजेवर आधारित उपक्रम हाती घेवून आपल्याला निर्मितीक्षम शिक्षण हेच सूत्र डोळ्यासमोर ठेवून काम करावं लागणार आहे असं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं आता विद्यार्थीच गुणवान असून चालणार नाहीततर त्यांचे शिक्षकदेखील सुसंस्कारित हवेत अशी अपेक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ नितीन करमळकर यांनी व्यक्त केली रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ

ही स्थगिती उठवण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सातत्यानं केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता बौध्दिक संपदा अधिकाराचं जतन करणं ही काळाची गरज असून भारतीयामध्ये असलेल्या बौध्दिक संपदेचा पूरेपूर उपयोग आपण केला पाहिजे असं मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक डॉ

मिश्रा यांनी व्यक्त केलं लातूर श्वे दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित बौध्दिक संपदा अधिकार या विषयावरील एक दिवसीच्या राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्वाटनं करताना ते आज बोलत होते राज्यात आज अनेक भागात पावसांन हजेरी लावली मुंबई आणि नवी मुंबईत आज सकाळी पावसाच्या सरी बरसल्या

बुलडाणा जिल्ह्यातल्या काही तालुक्यात रिमझीम पाऊस सुरु आहे

कोकणमध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी मराठवाङ्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज आणि उद्या पाऊस किंवा पावसाच्या सरी कोसळतील असं हवामान विभागानं म्हटलं आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी आणि उद्या आज मुसळधार ते जोरदार पाऊस पडेल असा अंदाजही विभागानं व्यक्त केला आहे